राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षाही ऑक्टोबरमधे होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनचा प्रारंभ केला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इ गोपाला या अँपचं देखील उद्घाटन केलं या पोर्टल द्वारे शेतक यांना प्रजाती सुधारणांसह बाजारपेठची उपलब्धता आणि इतर माहिती मिळू शकेल याबरोबरच आज बिहार मधल्या मत्स्य आणि पश्पालन क्षेत्रासाठीच्या विविध योजनांची सुरुवातही मोदी यांनी केली राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा आज अंबाला इथल्या वायुसेनेच्या तळावर झालेल्या विशेष समारंभात भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि फ्रान्सचे सैन्यदल मंत्री फ्लोरेन्स पार्ली या समारंभाला उपस्थित होते देशाच्या सीमाभागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुदलात राफेल विमानांचा समावेश होणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं संपूर्ण जगासाठी विशेषतः भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकरता हा मोठा संदेश असल्याचं ते म्हणाले

संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यावेळी उपस्थित होते

त्याचबरोबर परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे सर्वोच्च न्यायालयानं सीईटी घेण्यास अधिकृत परवानगी दिल्यानंतर या तारखा जाहीर करण्यात आल्या

पदवीच्या अंतिम वर्षाचे निकाल घोषित झाल्यानंतर पदव्युत्तर व्यवसाय प्रशासन एमबीए आणि पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यास एमएमएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू करण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये याबाबतची अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी देण्यात येईल असंही ते म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थगिती आली असून त्यामुळे मराठा समाजात प्रचंड निराशा निर्माण झाल्याचं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलं आहे हे प्रकरण घटनापीठासमोर जाण्यापूर्वी राज्यसरकारनं न्यायालयाकडे विनंती अर्ज करावा आणि मराठा आरक्षणावरची स्थगिती उठवण्याची मागणी करावी असं त्यांनी यात म्हटलं आहे सरकारला मराठा समाजाच्या भवितव्याबाबत थोडी जरी आस्था असेल तर सरकारनं ताबडतोब मराठा आरक्षण टिकवण्यासंदर्भात अध्यादेश काढावा आणि आवश्यकता भासली तर एक दिवसाचं अधिवेशन घ्यावं असं त्यांनी म्हटलं आहे दरम्यान आज संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार आहे या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात एकनाथ शिंदे दिलीप वळसे पाटील विजय वडेट्टीवार तसंच राज्याचे महाधिवक्ता राज्य शासनाचे वकील आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहतील या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि पुढील रणनिती याबाबत चर्चा होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय तसंच अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं राज्याच्या उर्वरित आठ जिल्ह्यांमधली तलाठी भर्तीप्रक्रिया तातडीनं पूर्ण करणार असून अहमदनगर जिल्ह्यातल्या तलाठी भारतीबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे राज्यात अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यातली भरती प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्यात येणार असून अहमदनगर जिल्ह्याबाबत लवकरच स्वतंत्रपणे निर्णय घेणार असल्याचं यात म्हटलं आहे

यावेळी जगभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते

केंद्र सरकारानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना यासंबंधीचे निर्देश दिले आहेत कोविडची बाधा झालेला कोणीही रुग्ण सुटू नये आणि त्याच्यापासून पुढे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात येणार आहे अशा रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी खास नियुक्त अधिकाऱ्याच्या गटामार्फत यंत्रणा उभारण्याची गरजही केंद्रानं व्यक्त केलीय हा गट दैनंदिन जलदगती अँटीजेन चाचण्यांच्या अहवालाचं जिल्हा तसंच राज्यस्तरीय विस्सेषण करून नकारात्मक अहवाल असूनही लक्षणं असलेल्या रुग्णांच्या पुनर्चाचणी संबंधी कार्यवाही करेल देशात कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे

एका दिवसात रुग्ण सापडण्याचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे

ही समाधानाची बाब आहे

दरम्यान आपली कोविड अँटीजन चाचणी सकारात्मक आली आहे असं ट्विट मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे त्यांच्या संपर्कातील लोकांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे

त्यामुळे आता जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या कोविड आणि नॉन कोविड वार्डात तज्ञ डॉक्टर रुग्णांवर उपचार करतील परभणी जिल्हा उपनिबंधकांच्या पथकानं काल पाथरी तालुक्यातल्या देवेगाव आणि रेणाखळी इथल्या प्रत्येकी दोन घरांवर धाडी टाकत अवैध सावकारी प्रकरणी झडती घेत काही कागदपत्रे ताब्यात घेतली जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्याकडे अवैध सावकारी सुरू असल्याच्या काही तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली

त्यामुळे काल गेवराई तालुक्यातल्या श्रीक्षेत्र राक्षसभुवन इथल्या शनी मंदिरात पाणी शिरलं गोदावरी नदी काठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे

राज्यातल्या अंगणवाङ्यांमध्ये पिण्याचं पाणी वीज आणि शौचालय या किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे त्यासाठी ग्रामविकास विभाग महिला आणि बालविकास विभाग पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग तसंच ऊर्जा विभाग यांच्या समन्वयातून काम हाती घेण्यात येईल

ठाकूर तसंच ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले

तसंच या काळात दादर हिंदमाता लालबाग परिसरांत कमी दाबानं पाणीपुरवठा होईल असं मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे